कुष्ठरूणांच्या पुनर्वसनासंदर्भात सर्वोच्च व्यायालयानं केंद्र तसंच राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी केले

ज्ञानाचा उपयोग करून राष्ट्राला प्रढं नेण्यात देशवासियांनी हातभार लावावा असं केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचं आवाहन

हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज चंद्रपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र वढा या गावातून झाला या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहीर आणि वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्यातील सर्व गावं स्वच्छ करण्याच्या दृष्टीनं या अभियानांतर्गत ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक ग्रामविकास अधिकारी गटसमन्वयक आरोग्यसेवक अंगणवाडी सेविका आशा सेविका रोजगार सेवक हे या अभियानाचे संवादक म्हणून गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच विद्यार्थी पालक यांच्याशी संवाद साधून स्वच्छतेचं महत्व पटवून देत त्यांना या अभियानात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणार आहेत कूष्ठरूग्णांच्या प्रनर्वसनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र तसंच राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी केले आहेत या रूग्णांना आरक्षण तसंच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांना अपंग प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश व्यायालयानं दिले आहेत कुष्ठरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकार प्ररेशी पावलं उचलत नसल्याची तक्रार एका याचिकेतून करण्यात आली आहे या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्रा व्यायमूर्ती ए

खानविलकर आणि व्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं आज हे निर्देश दिले क्रष्ठरूग्णांना सामाजिक अवहेलनेचा सामना करावा लागू नये यासाठी रूग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी संवेदनशील असावं असंही व्यायालयानं म्हटलं आहे पूर्णपणे बरा होणाऱ्या या आजाराच्या निर्मूलनासंदर्भात उदासीन दृष्टिकोणाबद्दल न्यायालयानं नापसंती व्यक्त केली दृष्टिहीन आीण दिव्यांग व्यक्तींच्या र्वावध प्रर्लांबत समस्यांचा पाठप्रावा करण्यासाठी आपण लवकरच संबंधित मंत्र्यांसह र्आधकाऱ्यांची बैठक आयोजित करून समस्यांचा पाठप्रावा करू असं आश्वासन राज्यपाल श्री चेन्नामनेनी र्वदयासागर राव यांनी आज मुंबई इथं दिलं नॅशनल अर्सोर्सिएशन फॉर द ब्लाइन्ड या संस्थेच्या वतीनं दृष्टिहांन व्यक्तींच्या राष्ट्रीय ध्वज ानधी संकलन मोहमेचा श्रभारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन इथं आज पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते अंध व्यक्तींना मतदानाचा हक्क स्वतंत्रपणे बजावता यावा यासाठी त्यांना ब्रेल र्लिपीमध्ये मतपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या विनंतीबाबत संस्थेनं राज्य र्निवडणूक आयोगाकड पाठप्रावा करावा अशी सूचना राज्यपालांनी केली डिजिटल ईांडया र्आभयानात दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात र्पारवतन आणण्याची क्षमता आहे असा उल्लेख करून नॅब या संस्थेनं दृष्टिहांन व्यक्तींना डिजिटल ईंडया अंतगत रोजगारक्षम प्र्राशक्षण देण्यासाठी पुढाकार ध्यावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केलो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आली असल्यामुळं अकरावीच्या पुढं शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन महाडिबीटी प्रणालीमार्फत भरण्यात यावी असं आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती स्रुकेशिनी तेलगोटे यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद एसीआयनं दिल्लीच्या इंदिरा गांधी आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळांना जगातली सर्वोत्कृष्ट विमानतळं म्हणून घोषित केलं आहे परिषदेनं संयुक्तरित्या या दोन विमानतळांना गुणवत्तेच्या आधारावर सर्वोत्तम सेवा देणारी विमानतळं म्हणून गौरवलं आहे

वर्षाला चार कोटी प्रवासी या विमानतळांवरून प्रवास करतात हैद्राबाद लखनऊ कोचीन आणि पुणे यासह देशातल्या इतर अकरा विमानतळांचाही परिषदेनं गौरव केला आहे

गृहमंत्री श्री राजनाथ सिंग कृषीमंत्री श्री राधामोहन सिंग अर्थमंत्री श्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे गणपती ही ज्ञानाची देवता आहे ज्ञानाचा उपयोग करून राष्ट्राला पुढं नेण्यात देशवासियांनी हातभार लावावा तसंच देशानं समृद्ध सुजलाम आणि सुफलाम व्हावं अश शुभेच्छा केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी गणेश उत्सवानिमित्त दिल्या आहेत एक्या श्री गडकरी यांनी या उत्सवानिमित्त दिलेला संदेश

ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान इनोव्हेशन इंटरप्रिनियरशिप टेक्नॉलॉजी आणि रिसर्च याला आपण नॉलेज म्हणतो

म्हणून नॉलेज ही सर्वात मोठी पॉवर आहे त्यामुळं कर्व्हशन ऑफ नॉलेज इन द्र व्हेल्थ हीच आपली भविष्याची दिशा आहे आणि मला विश्वास आहे की गणपतीच्या आशीर्वादातून आपल्या सर्वांचं जीवन अंधःकारातून प्रकाशाकडं जाईल आणि देशाचा समाजाचा विकास होईल

मी आजच्या या शुभदिनी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज देशभरात हिंदी दिवस साजरा करण्यात येत आहे

दिल्लीमध्ये या निमित्तानं आज आयोजित समारोहात उपराष्ट्रपती श्री एम वेंकय्या नायडू यांनी विविध विभाग मंत्रालयं आणि कार्यालयांच्या प्रमुखांना हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यात योगदान दिल्याबद्दल राजभाषा किर्ती आणि राजभाषा गौरव हे पुरस्कार प्रदान केले या समारोहाच्या अध्यक्षस्थानी असलेले ग्रहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं की हिंदी देशाला जोडते संपूर्ण जगात हिंदीविषयी आकर्षण आहे गुगलसारख्या कंपन्या देखिल हिंदीला प्रोत्साहन देत आहेत मायक्रोसॉफ्ट आणि फेसब्रक याला प्रोत्साहन देत असल्याचं ते प्रुढं म्हणाले

उत्कृष्ट दर्जाचं औषध कमी दरात उपलब्ध होत असल्यामुळं विविध आजाराचे रूग्ण अत्यंत समाधानी असून ते केंद्र सरकारचे आभार व्यक्त करीत आहेत

मी ब्रुलढाणा जिल्ह्यातील खामगाव गावात राहतो मी हृदयाचा रक्तदाबाचा मध्रमेहाचा रूग्ण आहे शिवाय माझ्या घरात माझे वडील माझी आई देखिल रूग्ण आहेत

कारण ती खूप महागडी होती परंतु जेव्हापासून केंद्र सरकारने खामगाव शहरामध्ये पंतप्रधान योजनेच्याद्वारे जनऔषधी सेवा स्रूर केल्यापासून मी आपली औषधी त्यामधून घेत आहे येथील औषधांची ग्रणवत्ता चांगली आहे शिवाय किंमतीसुद्धा कमी असल्याने माझा खूप आर्थिक फायदा होत आहे यासाठी मी केंद्र सरकारचा आभारी आहे

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांतील भारताची ही आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी आहे

या सर्वेक्षणातून पुढील पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे दरवर्षी या अभ्यासक्रमातल्या प्रवेशात घट होत असून अनेक जागा रिक्त राहत आहेत या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

ही पेव्शन अदालत मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी आयोजित करण्यात येईल द्रसरी पेव्शन अदालत नागप्रर इथं आयोजित करण्यात येईल

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि तरूणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणावं असं आवाहन ऊर्जामंत्री तथा नागप्रचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनक्रळे यांनी नागपूर इथं केलं लोकराज्यच्या सामर्थ्य शिक्षणाचं समृद्ध महाराष्ट्राचं या शैक्षणिक क्रांतीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेषांकाचं लोकार्पण पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते